कोरोना विषाणूविरुध्द उपयुक्त अशा देशात निर्माण होत असलेल्या दोन लसींच्या वापराला भारतीय औषध महानियंत्रकांची मान्यता मिळाल्यानं देशाला अल्पावधीत या संसर्गातून मुक्त होण्यास मदत होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे कोरोना विषाणू संसर्गाविरुध्दच्या संघर्षातलं हे एक निर्णायक वळण असल्याचं नमूद करताना त्यांनी लस तयार करणाऱ्या वैज्ञानिकांचं आपल्या संदेशात अभिनंदन केलं आहे देशात तयार होणाऱ्या या लसींद्वारे आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेनं आपल्या वैज्ञानिकांची सक्रियता दिसून येत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे

देशातली स्त्रीशक्ती आज सर्व क्षेत्रात प्रुषांच्या खांद्याला खांदा लावून योगदान देत असून स्वातंत्र्याचा अन्भव घेत आहे याचं श्रेय क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी त्याकाळात स्र्वी शिक्षणासाठी घेतलेले कष्ट आणि सहन केलेल्या हालअपेष्टांना असल्याचं नम्द करताना पवार यांनी जनतेला महिला शिक्षण दिनाच्या श्रभेच्छा दिल्या आहेत महिलामुक्तीच्या अग्रद्त थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम असं नमूद करत विधानसभेतले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे औरंगाबादमध्ये विविध पक्ष संघटनांतर्फे सावित्रीबाईंच्या औरंगप्ऱ्यातील प्रर्णाकृती प्रतळ्याला अभिवादन करण्यात येत आहे नांदेड इथ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती मंगाराणी आंब्लगेकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस प्रष्पहार अर्पण करून अभिवादन केलं लातूरमध्ये दयानंद कला महाविद्यालयात प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड उपप्राचार्य अनिलकुमार माळी पर्यवेक्षक डॉ दिलीप नागरगोजे आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सावित्रीबाईं फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं

उद्यापासून येत्या अकरा जानेवारी दरम्यान रोज संध्याकाळी सात वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे

मात्र राज्याच्या इतर भागात हवामान कोरडं राहणार आहे राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल आणि किमान तापमान कालही सरासरीपेक्षा जास्तच होतं आगामी दोन दिवसांमध्ये तरी ते कमी होण्याची शक्यता नाही दरम्यान नांदेड जिल्ह्यात जवळपास तीन दिवसांपासून सकाळच्या वेळी दाट ध्कं पसरत असून त्यामूळे हरभऱ्याच्या पिकावर दुष्परिणान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

शेतमालाची आंतरराज्य मालवाहतूक करणाऱ्या या सेवेला देशभर मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे गेल्या वर्षी प्रायोगिक तत्वावर सुरू झालेल्या या सेवेद्वारे मोठ्या प्रमाणात क्रषी मालाची वाहतूक शक्य झाली असून रेल्वे खात्याला चांगला महसुलही मिळाला आहे